आज सकाळी पंतप्रधानांनी अहमदाबाद इथल्या जायड्स बायोटेक पार्क या संस्थेत जायकोवी डी लस निर्मितीचा आढावा घेतला आणि संशोधकांशी संवाद साधला यानंतर ते हैदराबाद इथल्या भारत बायोटेक या संस्थेला भेट देणार आहेत त्यानंतर ते प्ण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेलाही भेट देणार आहेत सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह तिथले शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी लसनिर्मितीतली प्रगती आव्हानं आणि इतर बाबीसंदर्भात पंतप्रधान संवाद साधणार आहेत सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोव्हिशील्ड ही लस विकसित होत आहे भारतात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे आणि या क्षेत्रातील शास्त्रज्ञांबरोबर होणाऱ्या चर्चेमुळे आगामी लसीकरण त्यातील संभाव्य आव्हानं आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं आपल्या द्वीटर संदेशात म्हंटल आहे

औरंगाबाद इथल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे

ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कमागिरीवर भारतीय जनता पक्षानं आज मुंबई ठाकरे सरकारची काळी पत्रिका या पुस्तिकेचं प्रकाशन केलं त्यावेळी फडणवीस बोलत होते सर्वोच्च न्यायालयात वकील हजर राहत नाहीत विद्यार्थ्यांचं अतोनात हाल झाले आम्ही हा कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सुनिश्चित केलं होतं असं त्यांनी नमूद केलं धान उत्पादक शेतकयांप्रमाणेच कापूस सोयाबिन उत्पादक शेतकर्यांनाही बोनस जाहीर करायला पाहिजे असं ते म्हणाले हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलं असून महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं फडणवीस म्हणाले

सचिन नेमाने यांना निलंबित केलं आहे

त्यांचं पार्थिव आज सकाळी पिंपळगाव इथं आणण्यात आलं

मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पांढऱ्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीनलाच दोर बांधून गाडीच्या मदतीने मशीन रोडवर ओढले अवघ्या पंधरा मिनिटात हा सर्व प्रकार घडला सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या

अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाच बंबाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली आगीचं कारण अद्याप स्पष्ट झाल नाही दरम्यान आज सकाळी नाशिक शहरातल्या पांडवलेणी इथं सुद्धा वन क्षेत्रात आग लागली असून वन खात्याच्या वतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत